हिवताप नियंत्रणात भारताची उल्लेखनीय कामगिरी कोरोना लस कोरोनावरील लसीला परवानगी आणि तिचा वापर याबाबत जगभरात घडामोडींना वेग येऊ लागला आहे फायझर आणि बायो एनटेक या कंपनीनं तयार केलेल्या लसीला मान्यता देणारा ब्रिटन हा जगातील पहिला देश ठरला आहे

पुढील आठवड्यापासून या लसीचा वापर सर्वसामान्यांसाठी केला जाणार आहे

जीडीपी कोरोना संकटामुळं सकल देशांतर्गत उत्पन्नाचा विकास दर घसरला मात्र चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीपेक्षा दुसऱ्या तिमाहीत सुधारणा दिसून येत आहे

दोन्ही तिमाहीत सामान्य लोकांकडून होणाऱ्या खर्चात मोठी वाढ झाली अन्य देशांच्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली असल्याचं दिसून आलं आहे

प्रत्येकाने दिव्यांग बांधवांना पूर्ण सहानुभूती आणि सन्मानपूर्वक वागणूक दिली पाहिजे कोणत्याही आधारावर त्यांच्याशी भेदभाव न करता त्यांना आत्मप्रतिष्ठेचे जिणे जगता यायला हवे म्हणूनच त्यांच्या सक्षमीकरणासाठी प्रत्येकाने पूर्ण प्रयत्न करायला हवेत असं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम वेंकेय्या नायडू यांनी केल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्यांग बांधवांचे धैर्य आणि चिकाटी या गुणांमुळे आपल्याला सदैव प्रेरणा मिळते असं सांगत भारत सरकारच्या सुविधा जनक भारत पुढाकार या उपक्रमा अंतर्गत दिव्यांग बांधवांच्या जीवनात सकारात्मक आमुलाग्र बदल घडविण्यासाठी अनेक योजना हाती घेण्यात आल्या आहेत असं आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे संयुक्त राष्ट्र संघटनेने हाक दिल्याप्रमाणे बिल्डिंग बॅंक बेटर दिव्यांगांसाठी कोरोना संकटानंतरचे सर्वकष सुविधाजनक आणि शाश्वत जग या संकल्पनेवर आधारित दिव्यांग बांधवांना संधीची समानता आणि संसाधनांची उपलब्धता निर्माण होण्याच्या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्नरत राहिलं पाहिजे अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली

व्यापार बैठक वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्ली इथं द्रदृश्य प्रणालीद्वारे व्यापार मंडळाची बैठक पार पडली

राज्यांच्या सहकार्यानं परिवर्तनाचं ध्येय गाठत शक्तीशाली देश बनण हे आपलं लक्ष्य असल्याचं गोयल या बैठकीत म्हणाले व्यापाराच्या पारंपरिक पध्दती बदलत आधुनिक पद्धतींचा अवलंब करण्याची गरजही व्यक्त करत मुक्त व्यापाराचं त्यानी समर्थन केलं

तमिळनाडूच्या सालेम जिल्ह्यातल्या सुरमंगलम पोलिस स्थानकाला द्वितीय आणि अरुणाचल प्रदेशच्या चांगलाँग जिल्ह्यातल्या खारसंग पोलिस स्थांनाकाला तृतीय क्रमांकाने गौरवण्यात आले आहे देशातल्या अनेक गंभीर गुंद्यांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी कामगिरी करणाऱ्या पोलिस स्थांनाकांचे सर्वेक्षण गृह मंत्रालयाने केले होते

भारतीय स्वातंत्र्य चळवळीत आणि स्वतंत्र भारताच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे योगदान अत्यंत महत्वपूर्ण आहे डॉक्टर राजेंद्र प्रसादांच्या एकूणच जीवन प्रवासातून साधी राहणी उच्च विचारसरणी ही प्रेरणा देशवासियांना मिळाली आहे असे गौरवोद्वार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना अभिवादन करताना आपल्या ट्विट संदेशात काढले आहेत उपराष्ट्रपती एम् वेंकय्या नायडू यांनी आपल्या ट्विट संदेशात डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अत्यंत निस्पृह आणि दूरदर्शी नेते होते भारताच्या राज्यव्यवस्थेला घडवण्यामध्ये त्याचे अमीट योगदान आहे आशा शब्दांत त्यांना आदराजली वाहिली बुरेवी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या बुरेवी या चक्रीवादळच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन गृहमंत्री अमित शहा यांनी दिलं तमिळनाडू आणि केरळच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आपत्कालीन सुरक्षा यंत्रणांच्या सज्जतेचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते या दोन्ही रांज्यामध्ये राष्ट्रीय आपत्ति निवारण पथकाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्याची माहिती शहा यांनी दिली